प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज स्वीडनघे राजे कार्ल सोळावे गुस्ताफ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत कार्ल आणि राणी सिल्व्हया आज सहा दिवसांच्या भारताच्या भेटीवर येत आहेत या भेटीत ते नवी दिल्ली शें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच राष्ट्रपती रामनाथ कोविद यांची भेट घेऊन परस्पर हिताच्या द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा करतील या भेटींदरम्यान अनेक द्विपक्षीय सहकार्य करार होण्याचीही शक्यता आहे राजे गुस्ताफ आणि राणी सिल्व्हिया दिल्लीतल्या त्यांच्या नियोजित कार्यक्रमाशिवाय मुंबई आणि उत्तराखंडला देखील भेट देणार आहेत भारत आणि स्विडनमध्ये सव्वातीन अब्ज डॉलर्सहून अधिक व्यापारी उलाढाल होते तर दोन्ही देशांमधली गुंतवणूक सुमारे अडीच अब्ज डॉलर्स त्रिकी आहे हैद्राबादमधल्या प्रियंका रेड्डी बलात्कार आणि खून प्रकरणात प्रियांका या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घ्यायला दिरंगाई केल्यावरून तेलंगणा सरकारनं तीन पोलीसांना निलंबित केलं आहे सायबराबादचे पोलीस आयुक व्ही

सज्जनर यांनी काल ही माहिती दिली यासंदर्भात प्रियंका यांच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली होती या तक्रारीच्या आधारे चौकशी केल्यानंतर या पोलीसांना निलंबित केलं असं सज्जनर यांनी सांगितलं दखलपात्र गुन्ह्यांबाबत तक्रार आली तर आपलं कार्यक्षेत्र कोणतंही असलं तरी ती दाखल करून घ्यावी अशा सूचना सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत असंही सज्जनर यांनी स्पष्ट केलं झारखंड विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे

दरम्यान दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहचला आहे

विविध राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक आपापल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा आणि रॅली घेत आहेत भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह आज सिंहभूम क्षेत्रात चक्रधरपुर आणि बहरागोड़ा क्षे दोन सभा घेणार आहेत

केंद्र सरकार आजपासून विधनुष या प्रमुख लसीकरण मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करणार आहे

याशिवाय काही ठराविक क्षेत्रांमध्ये जपानी मेंदुज्वर आणि फ्ल्यू या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केलं जाणार आहे

दिल्ली विधानसभेचं दोन दिवसांचं अधिवेशन आजपासून सुरु होत आहे या अधिवेशनात दिल्ली सरकार दिल्ली कौशल्य आणि उद्यमशीलता विद्यापीठ विधेयक तसंच दिल्ली क्रीडा विद्यापीठ विधेयक मांडणार आहे तर विरोधी पक्ष भाजपा शहरातल्या वायू आणि जल प्रदूषण मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल

दरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांची महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाली आहे मुंबईतल्या आरे कॉलनीतली वृक्ष तोड थांबवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याची माहिती मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल मुंबईत वार्ताहरांना दिली

त्यानंतर सहा ऑक्टोबरला सत्र न्यायालयानं त्यांना काही अटींवर जामिन दिला होता दरम्यान राज्य सरकारनं आरे कॉलनीतल्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे मात्र मेट्रो रेल्वे प्रकल्प थांबवलेला नाही असंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं मुसळधार पावसामुळे तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधे जनजीवन विस्कळीत झालं आहे

या पार्बभूमीवर प्रशासनानं तिरुवल्लुर थूथुकुडी आणि रामनाथपुरम् जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे चेंगलपडू कांचीपुरम् कुङ्डालोर आणि चेन्नई क्रिल्या शाळाही बंद असतील पुदुच्चेरीमधल्या सर्व शाळा आज बंद राहतील तामिळनाडूतल्या मद्रास विद्यापीठ आणि अण्णा विद्यापीठानं आजच्या परिक्षा पुढे ढकल्या आहेत चेन्नईच्या अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला रामेश्वरम िंगेले दोन दिवस सतत कोसळत अशलेल्या पावसामुळे विविध भागात पाणी भरलं आहे हवामान खात्यानं मच्छिमाराना समुद्रात न जाण्याचा ब्राारा दिला आहे

ऑनलाईन अर्ज करून पाकिस्तानातल्या कर्तारपूर साहिबला भेट देणाऱ्या कोणत्याही भाविकाकडून सरकारनं तिथं स्थापन केलेल्या सेवा केंद्रांमधल्या सोयी सुविधांचा लाभ घेण्यासाठी शुल्क घेतले जाणार नाही असं पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे ते काल चंदीगढ क्वे वार्ताहरांशी बोलत होते ऑनलाईन अर्ज करण्यासाठी भाविकांकडून सुविधा शुल्काची मागणी केली जात असल्याच्या वृत्ताचं त्यांनी खंडन केलं

भारत आणि श्रीलंकेच्या लष्करादरम्यान सातव्या मित्रशक्ती लष्करी सरावाला काल पुणे श्विल्या औंध लष्करी केंद्रात सुरुवात झाली दोन्ही देशातल्या लष्करांमधलं सहकार्य आणि सामंजस्य वाढण्यासाठी हा एकत्रित सराव असल्याचं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं घुसखोर आणि दहशतवाद्यांविरोधातल्या नागरी तसंच ग्रामीण क्षेत्रातल्या कारवायांसंदर्भात कनिष्ठ पातळीवर प्रशिक्षण देण्याचा या सरावाचा हेतू आहे महाभियोगाअंतर्गंत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरचे आरोप निश्वित करण्यासाठी अमेरिकी काँग्रेसची समिती आज डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच्या महाभियोग चौकशी अहवालाचा आढावा घेणार आहे गेल्या काही दिवसांमध्ये बंद दाराआड आणि सार्वजनिकरित्या सुनावणी घेत असलेली समिती या चौकशी अहवालावर चर्चा करेल येत्या मंगळवारपर्यंत या अहवालावर चर्चा आणि नंतर मतदान होण्याची शक्यता आहे त्यानंतर सभागृहाची गोपनीय चौकशी समिती महाभियोगाअंतर्गत आरोपांची निश्चिती करेल लंडन ब्रिज हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातून सुटका झालेल्या दोषी दहशतवाद्यांच्या हालचालींवर सुरक्षा दल बारीक लक्ष ठेवत आहे असं ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी म्हटलं आहे

गेल्या वर्षी तुरुंगातून सुटका झालेल्या उस्मान खान यानं शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात दोन जण ठार झाले होते सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं सर्वोच्च न्यायालयानं निर्धारित केलेल्या प्रशासकिय सुधारणांमध्ये महत्त्वाचे बदल करायचा निर्णय काल घेतला

फिफाचे स्पर्धाप्रमुख ऑलिव्हर वोग्ट यांनी स्टेडियममधल्या सोय सुविधांबाबत समाधान व्यक्त केलं

जालंदर ध्वें झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आशियाई रौप्य पदक विजेता गुरप्रित सिंग आणि सुमित कुमार यांनी सुवर्ण पदक पटाकवलं

गुरप्रितचं हे चौथं राष्ट्रीय विजेतेपद आहे